घरोघरी जाऊन कोरोनासंबंधीच्या चाचण्या आणि तपासणी करावी आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपकरणं हाताळण्याचं प्रशिक्षण द्यावं ग्रामीण क्षेत्रातल्या आरोग्यविषय स्विधा वाढवण्यावर भर द्यावा अंगणवाडी कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करावं अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या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 अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या कोणत्याही क्षणाला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकू शकतं अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट अन्पम श्रीवास्तव दिली आहे ते आज मृंबईत बातमीदारांशी बोलत होते सध्या हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून अडीचशे ते तीनशे किलोमीटर दूर असल्याचं त्यांनी सांगितलं

या काळात वादळाम्ळे मुंबई आणि ठाण्यात मु्सळधार तर पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे

कोरोनाच्या द् सऱ्या लाटेम्ळं रुगणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय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 हवा प्रदृषित होत असल्यानं स्मशानभूमी लगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत

समशानभूमी परिसरातील या समस्येबाबत एका जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायम्थी गिरीश क्लकर्णी यांनी म्ंबईसह राज्यातल्या स्मशानभूमींसाठी अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर करा स्मशानभूमीतील चिमण्यांच्या उंची वाढवा असे आदेश न्यायालयाच्या खंडपीठानं पालिकांना दिले आहेत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

डीआरडीओच्या जाणकार सूत्रांनी सांगितले आहे की डॉ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

कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि न्याय्य पद्धतीनं लसींची उपलब्धता वाढवायला हवी यावर या चर्चेत भर दिला गेला संपूर्ण जगाला लसींची गरज असल्यानं लस प्रवठादारांची साखळी निर्बंधम्क्त असायला हवी असं गोयल यांनी चर्चेदरम्यान नमूद केलं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

वैद्यकीय अभ्यासक्रमांशी संबंधित परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत देशम्ख यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले

या परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकाबाबतही संबंधितांनी चर्चा करून प्रस्ताव सादर करायचे निर्देश देशम्ख यांनी या बैठकीत दिले

धारावी दादर माहिम इथल्या कोरोनाची रुग्णसंख्या घटू लागली आहे

रोज साडेतीनशेवर पोहचलेली रुग्णसंख्या घटल्यानं रहिवाशांना दिलासा मिळाला आहे

बाधा झाली

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडसाठी आरक्षित कोणत्याही रुग्णखाटांची अनधिकृतपणे विक्री होत नसल्याचं पालिकेचे आय्क्त इकबालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे यासंदर्भात माध्यमांमधे पसरलेलं वृत्त निराधार आणि खोटं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यासंदर्भात जे कोणी अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर ग्न्हा दाखल करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे सर्व अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयांमधल्या बेड वितरणाबाबत अधिक दक्षता घ्यावी असं आवाहनही चहल यांनी केलं आहे

महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं ही माहिती दिली दोन दिवस लसीकरण बंद असल्यानं प्ढची माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असं आवाहन महापालिकेनं केलं आहे

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे मुंबईसह महाराष्ट्र आणि देश एका विचित्र परिस्थितीतून जात आहे कोरोनाची पहिली लाट गेली दुसरी भयानक आहे त्यामुळे मराठा समाज सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात नाही असंही त्यांनी स्पष्टं केलं राज्य सरकारची त्याबाबतची भूमिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील मूलांच्या खडलेल्या निय्क्त्या आणि मराठा समाजाची याप्ढील भूमिका विषद करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लड दौऱ्यासाठीचा संघ काल राष्ट्रीय निवड समितीनं जाहीर केला कसोटी आणि एकदिवसीय मालिकेकरता एक तसंच टी ट्वेंटी मालिकेसाठी एक असे दोन स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत